अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणीही नागरिकाने या कालावधीत घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे या काळात रेल्वे आणि विमान वाहत्रक सेवा सुरू रहणार आहेत या दरम्यान पुण्यात येणाऱ्या आणि बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांसाठी रिक्षा आणि कॅंबसेवा सुरू रहणार आहे विमानतळावर रेल्वे स्थानाकाच्या बाहेर प्रीपेड रिक्षा सुरू असणार आहेत मात्र अधिकृत परवान्याशिवाय कोणत्याही वाहनाला आणि व्यक्तीला बाहेर फिरण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे

उद्यापासून सुरू होणाऱ्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर आज गुलटेकडी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फळे आणि भाजीपाला घेण्यासाठी किरकोळ विक्रेते आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानं समिती प्रशासन आणि पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं

ऑक्सिजनविरहित खाटांची संख्या मोठी आहे

पुणे महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार विक्रम कुमार यांनी आज स्वीकारला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतन् गोयल रुबल अग्रवाल यांनी कुमार यांचं स्वागत केलं दरम्यान पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्याचा निर्णय च्रकीचा आहे असा आरोप खासदार गिरीश बापट यांनी केला आहे कोरोना संक्रमण रोखण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अचानक बदलणे योग्य नाही असंही बापट यांनी म्हटलं आहे महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने धरसोडीचे राजकारण राज्य सरकार करू लागले असून अचानक टाळेबंदी आणि आता अधिकाऱ्यांची बदली या गोष्टी च्कीच्या असून आपण याचा निषेध करतो असंही बापट यांनी म्हटलं आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पुढाकारानं बालेवाडी क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आत्तापर्यंत अठराशेहन अधिक रुग्ण बरे होऊन गेल्याची माहिती महापालिकेच्यावतीने आज देण्यात आली

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे प्णे पोलिसांच्या गुन्हे शाखेने टाळेबंदीदरम्यान आज बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि प्रवासासाठी ई पास बनवल्याप्रकरणी एका व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली

उद्या शहर आणि परिसरात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत